केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

नांदेड जिल्ह्यातले तीन औरंगाबाद जिल्ह्यातले दोन तर जालना लातूर आणि परभणी इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृतांमधे समावेश आहे

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होत आहे अधिवेशनात दोन दिवस कामकाज होणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही सदनांचे विरोधी पक्षनेते गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना आज संध्याकाळी चहापानासाठी आमंत्रित केलं आहे

पालघर जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम पाऊस होत असून नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आज अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या वाशिम जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला या वातावरणाचा गहू तूर आणि हरभरा या पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत

त्यांच्या निधनाच्या वृत्तानं मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे

मेजर सुरेश घुगे यांचा पार्थिव देह पुणे इथं आणि तिथून नाशिक जिल्ह्यातल्या आस्तेगाव या त्यांच्या मूळ गावी आणला जाणार असून उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत